मोदींच्या नेतृत्वाखाल केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्रीही याचवेळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत राष्ट्रपती भवनाकडून काल ही माहिती जाहीर करण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं होतं

मोदी अहमदाबाद आगामी पाच वर्ष अत्यंत महत्त्वाची असून एक संकल्प एक लक्ष्य समोर ठेऊन आपणा सर्वांना चालायचं आहे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं पंतप्रधानपदी सलग दुसऱ्यांदा विराजमान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातला भेट दिली अहमदाबादमध्ये खानपूर श्रिल्या भाजपा कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते नुकतीच झालेली निवडणूक कोणत्याही नेत्याने नाही तर जनतेनं लढवली आणि जनतेनं विकास आणि सुरक्षेला मत दिल्याचं ते म्हणाले अहमदाबादमध्ये पोचल्यावर त्यांनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं तसंच काल त्यांनी आपल्या मात्श्रींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वादही घेतले आज पंतप्रधान वाराणसीला भेट देणार आहेत तिथे ते एक रोड शो करतील काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करतील आणि भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करतील

आचारसंहिता सतराव्या लोकसभेसाठीची निवडणूक प्रक्रीया पूर्णपणे संपुष्टात आल्यानंतर लागू असलेली आदर्श आचार संहिता मागे घेण्यात आल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं काल जाहीर केलं आयोगानं याबाबत मंत्री मंडळ सचिवांसह राज्यांच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले निवडणूक आयोगानं निवडून आलेल्या सदस्यांची यादी राष्ट्रपतींना सादर केल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया झाली आहे गेल्या दहा मार्चपासून देशभरात आचार संहिता लागू झाली होती रेडडी मोदी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवणारे वाय एस आर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत विचार करावा अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली ओडिशा ओडिशामध्ये बिजू जनता दलाच्या विधानसभा सदस्यांनी काल नवीन पटनाईक यांची पक्ष नेता म्हणून निवड केली नवीन पटनाईक येत्या बुधवारी विक्रमी पाचव्या वेळी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हत्या उत्तर प्रदेशातल्या अमेठी शिले भाजपा कार्यकर्ते सुरेंद्र सिंह यांची शनिवारी रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली राजकीय वादातून ही हत्या झाल्याचं मानलं जात आहे अमेठीच्या नवनिर्वाचित खासदार स्मृती जिणी यांनी काल सुरेंद्र सिंह यांच्या त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याचं आश्वासन स्मृती जिणी यांनी दिलं असून काल दुपारी सुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या

या दोघांना सीबीआयनं शनिवारी मुंबईतून अटक केली होती काल त्यांना न्यायमूर्ती एस एन सोनावणे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आरोपी विक्रम भावे यांनी परिसराची रेकी केली आणि संजीव प्नाळेकर यांनी गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली असल्याची माहिती सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयात दिली मारेकऱ्यांच्या व्यापक कटाची माहिती उघड करण्यासाठी पुनाळेकर यांची चौकशी होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले आपण बचाव पक्षाचा वकील असल्यामुळे आपल्यावर अशी कारवाई करणं चुकीचं आहे असा युक्तिवाद पुनाळेकर यांनी केला

याप्रकरणी वीरेंद्र तावडे सचिन अंदूरे आणि शरद कळसकर यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे

या चित्रपट सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी उपस्थित होती यंदा उत्कृष्ट चित्रपट भोंगा ठरला तर उत्कृष्ट अभिनेता के

मेनन आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे यांनी पुरस्कार पटकाविला परिसंवाद ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांनी काल द त्रेप्ले ऑफ सिनेमॅटोग्राफी अँड फिल्म एडिटिंग या विषयावर आयोजित संवादसत्रात सहभाग घेतला

चित्रपट निर्मिती क्षेत्रात सेल्यूलॉईड ते डिजिटल युगापर्यंत अनुभवलेले बदल बेली यांनी यावेळी अधोरेखित केले चित्रपट दिग्दर्शक मधूर भांडारकर आणि लोकप्रिय चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी बेली दाम्पत्याची मुलाखत फिल्म डिव्हिजनच्या सभागृहात घेतली त्यावेळी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात औपचारिक शिक्षणाबरोबरच निरीक्षण महत्त्वाचे आहे असे मत बेली यांनी व्यक्त केलं मसाप विविध भाषांमधलं भारतीय साहित्य आणि श्रेष्ठ साहित्यिकांच्या सर्जनशील लेखनाला सार्वकालिक व्यापकता असून त्याला प्रादेशिक भाषांची मर्यादा घालता कामा नये असं मत सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ गुजराथी साहित्यिक सितांषु यशश्वद्र यांनी काल पुण्यात व्यक्त केलं

आरती कदम दीपा भंडारे विजया वाड जितेंद्र जोशी राजीव तांबे छाया महाजन आदी मान्यवरांना यावेळी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं पुण्याला मुद्रित माध्यमांची प्राकृत ग्रंथकारांची आणि शाहिरांची कंठ परंपराही आहे महाराष्ट्र साहित्य परिषद ही परंपरा पुढे नेत आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले तर विचारवंत आणि साहित्यिक माणसाला विविधांगानं समृध्द करतो असं मत मसापचे अध्यक्ष डॉ रावसाहेब कसबे यांनी यावेळी व्यक्त केलं पोलीस नक्षल चकमक छत्तीसगड राज्यातल्या दंतेवाडा शि काल पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत नक्षली नेता मारला गेला आमदार भीमा मंडावी यांची हत्या करण्यात त्याचा सहभाग होता

किरंदुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरोलीच्या जंगलात ही चकमक झाली नाना पटोले कॉग्रेसचे नागपूर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार नेते नाना पटोले यांच्याविरोधात मतमोजणी प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी काल गुन्हा दाखल केला आहे

रायगड् गेल्या शनिवारी मुरूडच्या किनाऱ्यावर पॅरासेलिंग करताना एका मुलाचा मृत्यू झाला आणि त्याचे वडिल गंभीर जखमी झाल्याच्या घटनेनंतर मेरिटाईम बोर्डाने किनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट कालपासून चार महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे पावसाळ्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर दरवर्षी किनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट बंद करण्यात येतात अशी माहिती मेरिटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन अजित टोपनो यांनी दिली आहे

मृत व्यक्ति पुणे जिल्ह्यातील आहेत जखमींना उपचारासाठी अहमदनगरमधील स्पितळात दाखल करण्यात आलं नेमबाजी जर्मनीमधल्या म्युनिच श्व कालपासून विश्वचषक नेमबाजी स्पर्धेला सुरुवात झाली

हवामान राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू राहणार आहे यामुळे केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे दरम्यान विदर्भ दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडयात त्रळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा श्वारा हवामान विभागानं दिला आहे